या महायुतीत रामदास आठवले यांचा रिपाई महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश आहे महायुतीचं जागावाटप आणि उमेदवार यादी लवकरच जाहीर केली जाईल असं भाजपा आणि शिवसेनेनं प्रसिदध केलेल्या संय्क्त पत्रकात म्हटलं आहे ठाणे जिल्ह्यातले माजी मदार दौलत दरोडा तसंच काँग्रेसचे पंढरप्रचे मदार भारत भालके यांनी काल मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं

एमी यएम पक्षानं विधानसभा निवडण्कीसाठी काल सहा उमेदवारांची घोषणा केली महाराष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणात समावेश करण्यासाठी कलग्रुंनी आपल्या सूचना दयाव्यात असं आवाहन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केलं आहे

शेतक यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्याच्या दृष्टीनं कृषी विदयापिठांच्या क्लग्रुंनी विशेष सूचना मांडाव्यात असं आवाहन त्यांनी केलं रोजगार निर्माते तयार करणा या शैक्षणिक व्यवस्थेची भारताला गरज आहे असं ते म्हणाले औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांनाही इतरांच्या बरोबरीला आणण्यासाठी दुरस्थ शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं दोहामधल्या जागतिक भालाफेक स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यासाठी अनू रानी ही पहिली भारतीय खेळाडू पात्र ठरली आहे

या फेरीत ती पाचव्या स्थानावर राहिली